भारतीय हवाई दलाला आणखी शक्तीशाली बनवणारी राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी अंबाला हवाई तालावर दाखल

राष्ट्र रक्षणापेक्षा मोठं कुठलंही व्रत नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं राफेल विमानांचं स्वागत

राफेल ही देशाच्या संरक्षण तिहासातील नव्या पर्वाची सुरुवात असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे गौरवोद्वार

राफेल फ्रांसमधून निघालेली पहिली पाच राफेल विमानांची तुकडी आज दुपारी अंबाला हवाई तळावर दिमाखात दाखल झाली सुखोई एमकेआय या सुपरसोनिक लढाऊ विमानांनी भारतीय हवाई हद्दीत राफेलचं स्वागत केलं पाण्याच्या फवाऱ्यांनी सलामी देत ही विमानं तळांवर उतरली पश्चिम अरबी समुद्रातील आयएनएस कोलकाता या नौदलाच्या युध्दनौकेवरील रेडिओ लहरींच्या माध्यमातून संपर्क करत भारतीय तळावर या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विमानांचं स्वागत करण्यात आलं भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चिफ मार्शल आरकेएस भदुरीया आणि हवाई दलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख एअर चिफ मार्शल बी सुरेश यांनी अंबाला तळावर या तुकडीचं स्वागत केलं ध्वनी देशाचं संरक्षण करण्यासारखं दुसरं पुण्य नाही राष्ट्र संरक्षणासारखं दुसरं व्रत नाही अशा अर्थाच्या संस्कृत श्लोकाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल लढाऊ विमानांचं भारतात स्वागत केलं आहे भारतीय सैन्य दलात राफेलचा समावेश होणं म्हणजे देशाच्या संरक्षण तिहासातील नव्या पर्वाची सुरुवात असल्याचे गौरवोद्वार संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आपल्या ट्विटर संदेशांत काढले आहेत फ्रांसमधून निघाल्यानंतर उड्डाण करत असतानाच हवेतच या विमानांमध्ये पुन्हा शिन भरण्याची प्रक्रिया यशस्वी पार पाडली

कोविड संकटकाळातही ही लढाऊ विमानं वेळेत भारतात दाखल झाल्याबद्दल राजनाथ सिंग यांनी फ्रांस सरकार आणि दसॉल्ट कंपनीचे आभार मानले

त्यापैकी पाच विमानं आज भारतात दाखल झाली अन्य पाच विमानं प्रशिक्षणासाठी फ्रान्समध्येच ठेवण्यात आली आहेत

शत्रूच्या काळजात धडकी भरवणारी जगातल्या सर्वात शक्तीशाली लढाऊ विमानांपैकी एक असलेली राफेल विमानं भारतीय हवाई दलात समाविष्ट होत असल्यामुळे भारतीय हवाई दलाची ताकद नक्कीच वाढली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मंजुषा गायधनी पुणे

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत प्रसार माध्यमांना ही माहिती दिली या धोरणामुळे शालेय तसंच उच्च शिक्षण प्रणालीत परिवर्तानात्मक सुधारणेचा मार्ग प्रशस्त होईल असं जावडेकर यावेळी म्हणाले

या धोरणाद्वारे शिक्षण मंडळांच्या परीक्षांचं महत्त्व कमी करण्यात आलं असून वास्तविक ज्ञानाची चाचणी घेण्यात येणार आहे या धोरणामध्ये किमान ञेत्ता पाचवी पर्यंत आणि आठवी आणि त्यानंतरही प्राधान्याने मातृभाषा स्थानिक भाषा अथवा प्रादेशिक भाषा हे शिकवण्याचे माध्यम असावं यावर भर देण्यात आला आहे प्रगतीपुस्तक केवळ गुण आणि शेरे तिक्या पुरतं मर्यादित न राहता कौशल्य आणि क्षमता यांचा अहवाल असेल नवीन धोरणानुसार शिक्षकांची भरती सक्षम आणि पारदर्शक प्रक्रियेद्वारे केली जाईल शिक्षकांची बढती गुणवत्तेवर आधारित असेल

हे नवीन शैक्षणिक धोरण नव भारताच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावेल अशी प्रतिक्रिया केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखारीयाल निशंक यांनी यावेळी दिली यापुढे मनुष्यबळ मंत्रालयाचं नाव शिक्षण मंत्रालय असं असेल असं ही निशंक यांनी सांगितलं या धोरणाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले ध्वनी माणसाला ज्ञान मिळून चालत नाही केवळ रोजगार मिळूनही चालत नाही माणूस म्हणून परिपूर्ण घडला पाहिजे असा परिपूर्ण माणूस घडविणारं शिक्षण देणारं असं हे नवं धोरण आहे

म्हणजे अर्ली चाईल्डहूड एजुकेशन आहे

हि पहिली वेळ आहे की ज्यावेळी शैक्षणिक क्षेत्राच्या गरजानुसार काही बदल होत आहेत

त्यामुळे त्यांचा शिक्षणावरचा विश्वास उडत चाललेला आहे या नवीन शैक्षणी धोरणामध्ये हा विश्वास प्रस्थापित होण्याची शक्यता आहे कारण व्यवसाय ओरिएनटेड टार्गेट ओरिएनटेड रिसर्च ओरिएनटेड अशा स्वरूपाचं धोरण आहे

राज्य केंद्र शासित प्रदेश तसंच केंद्र सरकारची विविध मंत्रालयांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे निर्देश जारी करण्यात आले आहेत नवीन निर्देशांनुसार नागरिकांच्या रात्रीच्या जाण्या येण्यावारचे निर्बंध काढून टाकण्यात आले आहेत पाच ऑगस्ट पासून आरोग्य मंत्रालयांच्या नियमानुसार व्यायामशाळा योग वर्ग उघडण्याची परवानगी देण्यात येऊ शकते

प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी सामाजिक राजकीय खेळ मनोरंजन शैक्षणिक सांस्कृतिक तसंच धार्मिक कार्यक्रमांना सुधारित निर्देशांनुसार अनुमती देण्यात आली आहे राज्यांतर्गत प्रवासी तसंच माल वाहतुकीवरील निर्बंधही उठवण्यात आले आहेत सुरक्षित अंतर आणि आरोग्य दिशानिर्देशांचं पालन करत स्वतंत्र्यदिन समारंभ आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली आहे देश कोविड देशातली सर्व राज्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी राबवलेल्या चाचणी पाठपुरावा आणि उपचार या त्रिसूत्रीमुळे देशातीलकोरोना बाधितांचा मृत्यूदर लक्षणीयरित्या कमी ठेवण्यात भारताला यश आलं आहे जागतिक मृत्यूदराच्या तुलनेत भारताच्या कोरोना बाधितांच्या मृत्यूदरात दिवसागणिक घटच होत आहे

राजस्थान कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राजस्थानातील काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध घालण्यात येत आहेत अलवार जिल्ह्यात उद्यापासून टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे तर बुंदी जिल्ह्यात एक आठवड्याची टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे

राजस्थानात गेल्या आठवड्यापासून दररोज जवळपास एक हजार नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत

कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे

औरंगाबाद पर्यटन कोरोना संसर्गाच्या धोक्यामुळे देशभरातील पर्यटनस्थळ पर्यटकांसाठी बंद करण्यात आली त्यामुळे पर्यटन व्यवसायाला करोडो रुपयांचं नुकसान सोसावं लागत आहे महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जवळच्या अजिंठा आणि वेरूळ शिल्या पर्यटन व्यवसायालाही या नुकसानीची झळ लागली या बाबतचा हा वृत्तांत

कोरोना संसर्गामुळे देशभरातील पर्यटनस्थळ बंद करण्यात आली त्यात महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जवळच्या अजंठा आणि वेरूळ लेण्यांचाही समावेश आहे या दोन लेण्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात समावेश करण्यात आला आहे

परिस्थिती सामान्य होऊन पुन्हा एकदा ही पर्यटनस्थळं पर्यटकांनी कधी गजबजतील अशीच प्रतीक्षा आता सगळ्यांना आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून निशा राणे यांच्यासह माधवी कुलकर्णी पुणे

या दिनानिमित्ताने केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सर्व वन सेवकांना अभिवादन केलं आहे

उपराष्ट्रपती एम वेन्कैया नायडू यांनी देशात व्याघ्र प्रकल्प यशस्वीपणे राबवल्याबद्दल सरकारचं अभिनंदन केलं आहे आसाम आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज लखीमपुर आणि धेमाजी या पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करून आढावा घेतला दौऱ्यादरम्यान त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांशी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा केली

पाऊस उत्तराखंड मध्ये जोरदार पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे चमोली आणि पिठोरागढ जिल्ह्यात पावसामुळे घरं कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे